नागपर कोरोना इंग्लंड मध्ये कोरोनाविषाणूचा नवा प्रकार आढळला असून या नव्या कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी आता प्रशासन पातळीवर हालचालींना वेग आला आहे

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अविनाश गावंडे यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली या तरुणाच्या संपर्कात आलेले त्यांचे कुटुंबीय आणि गोंदियातील काही व्यक्तींनाही कोरोनाची बाधा झाली असून आरोग्य प्रशासन आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे ब्रिटिश विषाण पिंपरी चिंचवड महापालिकेनं भोसरी इथलं रुग्णालय ब्रिटनमधून येणारे प्रवासी बाधित आढळल्यास त्यांच्यासाठी राखीव केलं आहे

साथरोग अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा महापालिकेच्या क्षेत्रात लागू करण्यात आला आहे याखेरीज इंग्लंड अथवा दुबई येथून येणाऱ्या प्रवाशांना विविध हॉटेलमध्ये विलगीकरणत ठेवण्यात येणार आहे जर यापैकी कोणी बाधित निघाले तर त्यांना उपचारासाठी भोसरी रुग्णालयात हलवण्यात येईल असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितलं रत्नागिरी इंग्लंडमधून गेल्या महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या नऊ प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे त्यांच्या घशातले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर लंडनमधून भारतात येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली

राजेश देशमुख यांनी राज्य शासनाकडं सादर केला असून आज पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी जारी केल्यानंतर नाताळ आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पूणे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मधील तरुणाई पार्ट्यांसाठी नजीकच्या ग्रामीण भागात जाण्याची शक्यता लक्षात घेऊनच हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे प्रामुख्यानं शहरालगतच्या ग्रामीण भागातील हॉटेल आणि रेस्टॉरंट वरही त्यादृष्टीनं बंधन आणली जाणार आहेत

तर काही प्रशिक्षणार्थी रुग्ण अन्य रुग्णालयात उपचार घेत आहेत

अकादमीत आरोग्य नियमांचे काटेकोर पालन सुरु असून तिथे परवानगी शिवाय प्रवेश करण्यास अथवा बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे लसीकरण पणे कोरोना लसीकरणाची तयारी पुणे महापालिका प्रशासनानं केली असून आठ लाख लस साठवणूक करण्याची क्षमता महापालिकेकडे आहे त्याचवेळी लस वाहतूक करण्यासाठी आवश्यक दोन हजार शीतपेटया सीएसआरच्या माध्यमातून महापालिकेला उपलब्ध होणार आहे अशी माहती अतररिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काल दिली लस कशा रितीने दयायची याचं प्रशिक्षण आरोग्य क्षेत्रातील सेवकांना देण्यात आलं आहे

प्रत्येक लसीकरण केंद्रावर पाच जणांचं पथक कार्यरत राहणार आहे पणे शाळा कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळा टप्प्याटप्याने सुरु करण्याचा निर्णय प्णे महापालिकेनं घेतला आहे

परंतू कोविड रुग्णांमध्ये वाढ दिसू लागल्याने हा निर्णय पूढे ढकलण्यात आला होता

पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार